अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली

पहिल्याच दिवशी पुरावाणी मागण्या सादर केल्या जातील आणि दोन मार्चला अभिभाषणावर चर्चा होईल तीन आणि चार तारखेला प्रवणी मागण्यांवर चर्चा पूर्ण होईल पाच तारखेला विरोधी पक्षाचा प्रस्ताव आणि विधेयकं मांडली जातील त्याचप्रमाणे अशासकीय कामकाजही याच दिवशी होईल आठ तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर नऊ आणि दहा तारखेला अर्थसंकल्पावर चर्चा होऊन वित्त विधेयकं मंजूर केलं जाईल असंही परब यांनी सांगितलं दरम्यान चर्चेपासून पळ काढण्यासाठी सरकारनं अधिवेशनाचा कालावधी कमी केला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे समाज माध्यम कंपन्यांनी अनुपालन अधिकारी मुख्य तक्रार अधिकारी आणि निवासी तक्रार अधिकारी यांची तात्काळ नेमणूक करावी असे दिशा निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत आज या संदर्भात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी नवी दिल्ली िक वार्ताहर परिषदेत घेतली ओटीटी ऑनलाईन माध्यमांसाठी नवीन नियमावली जारी केली त्या नुसार या माध्यमांवर मजकूर प्रसारित करणाऱ्यांची माहिती देणं माध्यमांच्या अधिकाऱ्यांना बंधनकारक राहील त्यामुळे समाज माध्यमांचा द्रुपयोग करणाऱ्यांना चाप बसेल असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला यावेळी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर हे देखील उपस्थित होते

त्यानुसार या वर्षी अ्नधान्य उत्पादनात चांगली वाढ होणार आहे

लोकांनी या कार्यक्रमासाठी त्यांचे प्रेरणादायी अनुभव कळवावेत असं आवाहन मोदी यांना केलं आहे लोकं आपली मतं नमो अप किंवा माय गव्ह ओपन फोरमद्वारे कळवू शकतात

या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचचं त्याच्या स्थानिक भाषांमधल्या अनुवादनाचं प्रसारण होईल याशिवाय स्थानिक भाषांमधल्या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता केलं जाईल

मालकी प्रमाणपत्र मोजणी नकाशा बिल्डींग प्ल आणि हे सर्व नकाशे विकास नियंत्रण नियमांनुसार असल्याचं परवानाधारक अभियंत्याचं प्रमाणपत्र आदी कागदपत्रं ग्रामपंचायतीत फक्त सादर करावी लागणार आहे त्यानुसार आवश्यक विकास शुल्क भरून बांधकाम सुरु करता येईल

मात्र उर्वरीत भुखंडावरील निवासी व्यापारी आणि तिर बांधकामाच्या परवानगीसाठी नगररचना विभागाकडे जावे लागणार आहे

कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्यासाठी आक्रमक उपाययोजनांवर भर द्यावा असं पत्र केंद्र सरकारनं या राज्यांना पाठवलं आहे बाधित जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढवण्याचा सल्लाही केंद्रानं या राज्यांना दिला आहे

मुंबई शेअर बाजारातली तेजी आज सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिली

सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांची आज जोरदार खरेदी झाली

सांगली बाजार समितीत नवीन वर्षातले हळदीचे सौदे होऊ लागले आहेत यानुसार गेल्या काही दिवसांपासून हळदीचे दर वाढत असल्याचं दिसत आहे

या ट्रकमधून लग्नाचं वन्हाड रत्नापूरहून एकारा ध्वीं जात होतं चंद्रपूर मूल मार्गावर असलेल्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला आज दुपारी अचानक आग लागल्यानं बांबू केंद्राचे खूप मोठं नुकसान झालं तिथं काम करणारे सर्व कामगार आणि प्रशिक्षणार्थी सुरक्षित आहेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आगाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे